गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आज पुणे जिल्ह्यात चाकण भागाचा दौरा करणार आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज आंदोलकांनी नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको केला

त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे कोल्हापूरातही आज मराठा क्रांती संघटनेच्या वतीनं करवीर निवासी श्री अंबाबाईला साकडं घालण्यात आलं तसंच मंदिराच्या दारात जागरण गोंधळ घालण्यात आला सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कालच्या बंदनंतर आज जनजीवन सुरळीत सुरु आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी बुलडाणा जिल्हयातील मेहकर शहरात कालपासून मुंडण आंदोलन सुरू करण्यात आलं सकल मराठा समाजाच्या वतीनं काल सकाळी जिजाऊ चौकात सामूहिकरित्या मुंडण आंदोलनाला सुरूवात करण्यात आली जळगांव तसंच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणूकांसाठी उद्या मतदान होणार आहे

या निवडणूकीत अनेक प्रयत्नांनतरही भाजपा आणि शिवसेनेची युती न झाल्यानं दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठीही काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षानं आघाडी केली आहे मात्र भाजपा आणि शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहेत

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाखाली नागरीकांनी सूचना तसंच विविध विचार पाठवावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे नरेंद्र मोदी अखिरील खास फोरमवर आपले विचार मांडावेत असं मोदींनी एका ट्विटद्वारे सांगितलं आहे

लोकसभेतला अविश्वास ठराव नामंजूर झाल्याबद्दल भाजप संसदीय पक्षाने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलं या प्रस्तावानंतरची भाजपा संसदीय पक्षाच्या कार्यकारणीची ही पहिलीचं बैठक होती कोणत्याही तयारीशिवाय आणि अविचाराने अविक्षास ठराव आणून काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी त्यांचं खरं रुप उघड करण्याची संधी भाजपाला दिली असं मोर्दींनी म्हटल्याचं संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं भारतीय जनतेनं दिलेल्या पाठिब्याबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून आज देशातले कोट्यवधी नागरिक बँक सेवेच्या प्रवाहात आले आहेत

पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी बुलडाणा जिल्ह्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या साडेसदतीस टक्केच पाऊस झाला आहे प्रकल्पांमधील जलसाठ्यांमध्येही यंदाच्या पावसाळ्यात फारशी भर पडलेली नाही पावसाळ्यातील आगामी दोन महिन्यात अपेक्षित असा पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पीक उत्पादनासह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे

मधल्या दोन दिवसात जिल्ह्यात झालेल्या सार्वत्रिक पावसाने या पिकांना जीवदान दिले आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्यमहाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे